अधिक रुग्ण कोरोनामुक्त

भाऊ लोखंडे तसंच ज्येष्ठ गायिका अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं या सुधारणेमुळे भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल तसंच मागणी आणि पुरवठा साखळीत संतूलन राखता येईल असं अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं धान्याचं उत्पादन आणि साठवणुकीसाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल असंही ते म्हणाले संसदेनं संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला आता युद्ध तसंच दुष्काळी परिस्थितीत अन्न धान्याचा नियंत्रित पुरवठा करता येणार आहे राज्यसभेनं आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजूरी दिली लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजूरी दिली आहे या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंदर्भात तुरुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल करण्यात आली आहे

या सुधारणांची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं देशात शेतक यांनी संचालित केलेल्या दहा हजार कंपन्या उभारल्या जाव्यात हे सरकाराचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं

बँकिंग नियंत्रण सुधारणा विधेयकही आज संसदेत मंजूर झालं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेनं आज या विधेयकाला मंजुरी दिली या विधेयकामुळे बँकांच्या कारभारावर नियंत्रण येणार असून परमिट व्यवस्था व्यवस्थापन आणि कामकाजासंबंधित तपशीलवार तरतुदी या विधेयकात आहेत या विधेयकामुळे रिझर्व्ह बॅकेला अधिस्थगनाशिवाय विविध बँकांचं एकत्रीकरण पुनर्बांधणी संदर्भात योजना आखणं शक्य होणार आहे गेल्या काही वर्षात अनेक सहकारी बॅकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे या विधेयकामुळे सामान्य खातेदाराच्या हिताचं रक्षण होणार असल्याचं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत व्यक्त केलं बिजू जनता दलाचे अमर पटनाईक यांनी विधेयकातल्या तरतुदींचं स्वागत करून बँकांच्या कर्ज वितरण प्रणालीची वेळोवेळी समीक्षा केली जावी अशी मागणी केली तेलगू देशमच्या के रवींद्र कुमार यांनी या विधेयकाचा सहकारी बँक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून बँकांची कर्ज वितरणाची क्षमता वाढणार असल्याचं मत व्यक्त केलं

ही आजवर देशातल्या कोणत्याही राज्यात एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे

दरम्यान जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांमध्येही सलग चौथ्या दिवशी घट झाली

यवतमाळ जिल्ह्यातही बाधितांचा आणि मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे त्या पार्धभूमीवर योग्य सव्हेक्षण झाले तर या दोन्ही बाबींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे असं सांगत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी गृहभेटीदरम्यान पूर्वव्याधीप्रस्त आणि लक्षणे असलेल्या नागरिकांचा गांभिर्याने शोध घेण्याचे निर्देश दिले माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम पहिल्या टप्प्यात गांभिर्यानं राबवली तर दुसरा टप्पाही सोपा जाईल असं ते म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे शक्य होणार असून कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे

या जनता कर्फ्यू साठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे राज्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देणं विद्यार्थ्यांमध्ये समता बंध्ता श्रमप्रतिष्ठा सत्यशोधक विचारांची सामाजिक मूल्यांची शिकवण रुजवणं प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं हीच अण्णांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वीस झाला आहे आज सकाळपर्यंत जवळपास वीस लोकांना या इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे या प्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती क्रमांक तीनचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता तथा शहानिशा अधिकारी दूधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश आयुक्त पंकज आशिया यांनी दिले आहेत तसेच अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अधिपत्याखाली एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे

सुप्रसिद्ध लेखक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नागपूर विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं

त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केलं होतं त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पद भूषवल होतं निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते लोखंडे यांच्या निधनामुळे राज्यातल्या सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी श्रद्वांजली वाहिली आहे

लोखंडे यांनी आंबेडकरी विचार बौद्ध वाड़मय यांच्या संशोधन लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिला आहे असं ते म्हणाले

उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली संगीत नाटकांपासून अभिनयाला प्रारंभ केलेल्या आशालता यांनी संगीत संशय कल्लोळ संगीत शारदा संगीत मृच्छकटीक मत्स्यगंधा रायगडाला जेव्हा जाग येते गारंबीचा बापू भाऊबंदकी वाऱ्यावरची वरात गुंतता हृदय हे आदी नाटकांमधून विविध भूमिका रंगवल्या उंबरठा नवरी मिळे नवऱ्याला गुपचुप गुपचुप गंमत जंमत माहेरची साडी आदी मराठी चित्रपटांसह अपने पराये अंकुश वो सात दिन आहिस्ता आहिस्ता शौकीन नमक हलाल जंजीर कुली सदमा आदी हिंदी चित्रपटांमधूनही अनेक भूमिका साकारल्या दूरदर्शनवरच्या मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला महाब्वेता या दूरदर्शन मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे मुंबईत काल संध्याकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे तर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे

सिंधूदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे

जिल्ह्यातल्या सर्व नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत सततच्या पावसामुळे काही ठिकाणी बाजारपेठांमधे पाणी शिरलं आहे सावंतवाडी तालुक्यात बांदा परिसरात अनेक ठिकाणी प्रसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे औंढा तालुक्यात पिंपळदरी परीसरात अतीवृष्टीमुळे पिंपळदरी तलावाच्या सांडव्याला भगदाड पडलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परभणीतही गेले काही दिवस पावसाची संततधार कायम असल्यानं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे सांगली जिल्ह्यातही कालपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला